सहाव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमद्ववारी अर्ज दाखल करण्याचा आज शद्ववेचा दिवस होता

वाराणसीतून त्यांनी अपक्ष उमद्विर म्हणून अर्ज दाखल कल्ला आहा समाजवादी पार्टीनं या मतदारसंघात शालिनी यादव यांना उमद्विरी दिली होती मात्र त्या माघार घरीील असं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं फानी च्रकवादळ उद्यापर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घस्तिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच आदधी आज अधिकाऱ्यांना दिल अधिकाऱ्यांनी चक्रीवादळग्रस्त राज्यांच्या सरकारशी समन्वय साधून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या आहप्त त्यानंतर मंत्रीमंडळ सचीव पी का सिन्हा यांनी तामीळनाडू आंध्रप्रदक्ष ओदिशा पश्चिम बंगाल या राज्यांच्या परिस्थितीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारक्तिमा

किरीगझीस्तान मधविश्वक्वे धिं शांघाय सहकार्य संघटनच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचा भाग म्हणून ही बैठक झाली

राष्ट्रीय नाब्रिजी महासंघानं आणि भारतीय कुस्ती महासंघानं ही शिफारस कली